पी मार्गावर आज संध्याकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निमलष्करी दलाचे तीन जवान शहीद झाले तर चार अधिकारी जखमी झाले सुरक्षा दलानी दिलेल्या प्रत्युत्तरात एक दहशतवादीही ठार झाला अल उमर मुजाहिदीन या दहशतवादी गटानं हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रांनानी संपूर्ण भाग सुरक्षेच्या कारणांस्तव प्रतिबंधीत केला असून शोधमोहिम सुरु केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली श्री नव्या मंत्री परिषदेची पहिली बैठक घेणार आहेत आपल्या सरकारच्या कृती कार्यक्रमाचा आराखडा मोदी या बैठकीत ठरवण्याची शक्यता आहे सोमवारी त्यांनी केंद्रसरकारच्या सर्व सचिवांशी संवाद साधला त्यावेळी प्रत्येक मंत्रालयासाठी निश्चित उद्दिष्ट ठरवून पंचवार्षिक योजना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले मंत्री परिषदेच्या या बैठकीआधी आज केंद्रीय मंत्रिमंडळाचीही बैठक होत आहे वायू चक्रीवादळामुळे उद्भवणा या संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी योजलेल्या उपायांच्या पूर्व तयारीचा केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांनी आज आढावा घेतला त्यांच्या अध्यक्षेतखाली नवी दिल्लीत आज यासंदर्भात उच्च स्तरीय बैठक झाली यावादळात जीवितहानी होऊ नये आणि पायाभूतसुविधांना कमीतकमी हानी पोहचेल यांची काळजी घ्यावी असे निर्देश त्यांनी संबधितांना दिले उद्या पहाटे हे चक्रीवादळ वेरावळ आणि दीवच्या किनारपट्टीला धडकून पुढे सरकेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे वायू चक्रवादळाचा किनारपट्टीलगतच्या सखल भागावर परिणाम होणार असून सौराष्ट्र दक्षिण गुजरात दीव दमण आणि दादरा नगर हवेली बें पुढले दोन दिवस जोरदार ते अतिजोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे

गुजरात सरकारनं याआधीच सखल भागातून सव्वा लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे दिवमधूनही आठ हजार लोकांचं सुरक्षित स्थालांतर केलं आहे वायू चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी गुजरात सरकारनं जय्यत तयारी केली आहे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी आपत्ती निवारण उपाययोजनांवर लक्ष ठेवण्यासाठी मंत्रीमंडळातल्या सदस्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत

गुजरातमधल्या ज्या भागाला वायू चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे त्या भागातून जाणा या काही रेल्वेगाडयासुरक्षित स्थानकांवर मध्येच थांबवण्याचा तर काही गाडया रद्द करण्याचा निर्णय पश्विम रेल्वेनं घेतला आहे गुजरातमधल्या वेरावळ ओखा पोरबंदर भावनगर भूज आणि गांधीधाम रेल्वेस्थानकांपर्यंत मुंबईच्या दिशेनं येणा या पॅसेजंर आणि लांब पल्ल्याच्या गाड्या आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी सकाळपर्यंत मध्येच थांबवण्यात येणार आहेत तर यापैकी काही गाडया रद्द केल्या जातील

वायू चक्रीवादळामुळे गुजरातमधे उद्ववणा या संभाव्य आप्तकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी गुजरात भाजपानं सुटका आणि बचावकार्यासाठी आपले कार्यकर्ते सज्ज ठेवले आहेत

नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर अनुसूचित जमातीसाठी एकलव्य मॉडेल निवासी शाळा उभारण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे

नवी दिल्लीत थेट लाभ हस्तांतरण शिष्यवृत्ती पोर्टल आणि आणि एनजीओ अनुदान पोर्टलचं अनावरण झाल्यानंतर आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते केंद्र तसंच राज्याच्या आदिवासी मंत्रालयातल्या अधिका यांनी अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी स्वतःला झोकून द्यावं असं आवाहन मुंडा यांनी केलं थेट लाभ हस्तांतरण पोर्टलअंतर्गत आर्थिक मदत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल

झो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ के सीवन यांनी आज कर्नाटकात बंगळूरु श्व बातमीदारांना ही माहिती दिली

विमानाचे अवशेष दिसलेल्या ठिकाणी घनदाट जंगल आणि उंच डोंगरकडे आहेत

तब्बल नऊ दिवसांच्या अथक शोध मोहिमेनंतर या विमानाचे अवशेष काल आढळून आले होते भारतीय जनता पक्षानं संसदीय पक्षाची कार्यकारी समिती स्थापन केली असून संसदीय पक्षाचे गटनेते म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तर उपनेते म्हणून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची नियुक्ती केली आहे राज्यसभेत भाजपाचे गटनेते केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत तर उपनेते पियूष गोयल असतील राज्यसभेतल्या गटनेते पदी प्रकृती अस्वास्थ्याने पिडीत अरुण जेटली यांच्या जागी गेहलोत यांची नियुक्ती झाली आहे पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा करून फरार झालेला आभूषण व्यापारी नीरव मोदी याचा जामीन अर्ज लंडनमधल्या उच्च न्यायालयानं आज फेटाळला

नीरव मोदी हा त्याच्याविरोधातील पुरावे नष्ट करू शकतो तसंच खटल्याला बाधा आणू शकतो त्यामुळे त्याला जामीन नाकारण्यात येत आहे असं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं प्रधानमंत्र्यांची आर्थिक सल्लागार समिती समितीचे माजी अध्यक्ष अरविंद सुब्रमण्यन यांनी केलेल्या जीडीपी अर्थात राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या अनुमानाचा विस्तृत आढावा घेणार आहे सुब्रमण्यन यांनी जाहीर केलेले निष्कर्ष कितपत व्यवहार्य आहेत याचा मुद्देसुद अभ्यास समिती करणार आहे यामधे सुब्रमण्यन यांनी स्पर्श न केलेल्या घटकांचाही समावेश असेल

जिओ टॅगिंग आणि डिजिटलीकरणामुळे या सर्व दस्तावेजांची सुरक्षा आणि पारदर्शकता राखली जाईल असं त्यांनी सांगितलं यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात येईल असंही नक्वी यांनी स्पष्ट केलं देशातले मातामृत्यू टाळण्यासाठी जनआंदोलन उभारावं असं आवाहन केंद्रीय आरोग्यमत्री डॉ हर्षवर्धन यांनी सर्व प्रसुतीतज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कार्यकर्त्यांना केलं आहे नवी दिल्लीत आज झालेल्या यासंदर्भातल्या उच्च स्तरीय बैठकीत ते बोलत होते

आज जागतिक बालमजूरी विरोधी दिन साजरा होत असून मुलांनी मजूरी नाही तर उज्वल भाविष्याची स्वप्न बघावीत ही यावर्षीची संकल्पना आहे

केंद्र सरकारही या समस्येच्या निराकरणासाठी वेगवेगळे कायदे निर्माण करुन त्यांची अंमलबजावणी करत सर्वंकष धोरण राबवत आहे